राज्य सरकारच्या शेतकरी कल्याण कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या किसान कल्याण संमेलनात ते बोलणार आहेत

या कार्यक्रमात शेतकरी नव्या कृषी कायद्यांमुळं त्यांना झालेल्या फायद्याबद्दल माहिती देतील तसंच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कमही त्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाणार आहे

विविध कृषी विकास प्रकल्पाचं भूमिपूजनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते यावेळी होईल तोमर केंद्र सरकारनं आणलेले नविन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून यामुळे देशातला शेतकरी अधिक सक्षम आणि स्वतंत्र होईल असा विश्वास व्यक्त करणारे पत्र केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल शेतकऱ्यांना लिहीलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास या संकल्पनेला धरून कुठलाही भेदभाव न करता आपल्या सरकारची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी या पत्रांत नमुद केलं आहे एकीकडे या नव्या कायद्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो आहे तर दुसरीकडे कायद्यांबाबतचे गैरसमज पसरवले जात हेत ते दूर करण्याचा प्रयत्न व्हायला हवेत असंही त्यांनी या पत्रांत नमुद केलं आहे

लसीकरण आवाहन कोरोनावरील लस खरेदी करण्यासाठी श्रीमंत देशांनी गरीब देशांना मदत करावी असं आवाहन संयुक राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी काल केलं केवळ आपल्याच देशाचा विचार केल्यास आपण कोरोनाचा पराभव करू सहणार नाही असं इशारा गुटेरेस यांनी दिला आहे

अनेक श्रीमंत देशांनी लशींचा अतिरिक्त साठा करण्याच्या उद्देशानं मागणी नोंदवल्या असून त्यांनी जास्तीचे डोस गरीब देशांना द्यावेत असं आवाहन गुटेरेस यांनी केलं आहे मॅक्रोन विलगीकरण फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले अनेक यूरोपीय नेते विलगीकरणात गेले आहेत मॅक्रोन स्वत आठवडाभर विलगीकरणात राहणार आहेत गेल्या काही दिवसात त्यांनी अनेक युरोपीय नेत्यांची भेट घेतली होती

त्यांच्या संपर्कात आल्यामुळं विलगीकरणात जावं लागलेल्या नेत्यांमध्ये स्पेन पोर्तुगाल बेल्जियम लक्झेंबर्ग आणि आयर्लंडच्या पंतप्रधानांचा समावेश आहे

अंदमान निकोबार आणि दूरच्या बेटांवर संवाद साधण्यासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे

या यशाबद्दल इस्त्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे

भारतातील कलाकारांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी हुनर हाट प्रभावी ठरत असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल पत्रकारांना सांगितलं या प्रदर्शनात राजस्थान नागालँड मध्य प्रदेश मणिपूर बिहार आंध्र प्रदेश झारखंड गोवा पंजाब लडाख आणि देशातल्या बहुतेक भागांमधले कलाकार हे लाकूड कपडे बांबू काच कागद आणि मातीपासून तयार केलेल्या वस्तू मांडणार आहेत आत्मनिर्भर भारताच्या अपेक्षा पूर्ण करतानाच हुनर हाटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचं नक्वी यांनी यावेळी सांगितलं गोयल ब्रेक्झिट भारतीय उद्योग मंडळानं आयोजित केलेल्या ब्रेक्झिटनंतरचा ब्रिटन आणि भारत या विषयावरील सत्रात केंद्रीय व्यापार मंत्री पीयुष गोयल यांनी काल आपले विचार मांडले या सत्रात ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री लीझ ट्रूस यांनीही सहभाग घेतला होता ब्रिटनबरोबरील व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी विविध वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं काही वस्तूंवरील कर कमी करण्याबाबत भारतानं दिलेला प्रस्ताव ब्रिटन स्वीकारेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली

मालदीव वेबिनार भारत आणि मालदीव दरम्यान काल संरक्षण या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता फिक्कीच्या माध्यमातून संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागानं या वेबिनारचं आयोजन केलं होतं

शेजाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या भारताच्या धोरणानुसार मालदीवच्या स्थैर्य समृद्धी आणि शांततेसाठी भारत कटिबद्ध असल्याचं संरक्षण उत्पादन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय जाजू यांनी यावेळी सांगितलं

सदानंद गौडा यांनी काल भारतीय औषध उत्पादक संघटनेच्या दोन दिवसीय वार्षिक परीषदेचं नवी दिल्लीत उद्घाटन केलं यावेळी त्यांनी जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष कार्य प्रस्कारांचं वितरण केलं संसर्गाच्या काळात भारतीय औषध कंपन्यांनी मोठं योगदान दिलं असल्याचं ते यावेळी म्हणाले भारताला जगाचं औषधाचं दुकान म्हणतात ते या काळात सिद्ध झाल्याचं कौतुक सदानंद गौडा यांनी सांगितलं भारत इंडोनेशिया भारत आणि इंडोनेशिया यांच्या नौदलांदरम्यान काल संयुक्त गस्त सरावाला सुरुवात झाली स्वदेशी बनावटीच्या आयएनएस कुलिश आणि इंडोनेशियाची केआरआय कटन्याक दिएन ही युद्धनौका सरावात सहभागी आहेत

दिल्ली भूकंप दिल्ली आणि परिसराला काल रात्री मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्र बिंदू राजस्थानातील अल्वर इथं होता

काल पहिल्या दिवशी भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही